महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश महायुतीलाच दिला आहे लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन व्हावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे मात्र सरकार स्थापनेला उशीर लागतो आहे त्याच संदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे प्रसारमाध्यमांना त्यांनी राजभवनाबाहेर माहिती दिली त्यावेळी ते बोलत होते सरकार स्थापन होण्यासाठी विलंब लागला आहे

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन आशिष शेलार आणि स्धीर म्नगंटीवार हे तिघेही उपस्थित होते

तरीही सता स्थापनेचा पेच सुटलेला नाही

सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्षे म्ख्यमंत्रीपद या दोन मागण्यांम्ळे शिवसेना आणि भाजपात चर्चा थांबली आहे आज शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्ष्याच्या नवनिर्वाचित आमदारांची मंबई इथं बैठक घेतली राज्याच्या राजकारणात येण्याचा आपला कोणताही विचार बसल्याचं वितीव गडकरी यांनी सांगितलं राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री वितीन गडकरी यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना य्रतीला लोकांनी जनादेश दिला असून लवकरच यावर तोडगा विघेल असंही गडकरी म्हणाले ते आज नागपूर विमानतळवर पत्रकारांशी बोलत होते ग्रुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिवसेवेचे चांगले संबंध असून दोव्ही पक्षांवी प्रर्वीही सोबत काम केलं असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज नोंदवली आहे शिवसेनेचा फडणवीस यांच्याशी कोणताही व्यवितगत वाद नाही पण सत्तेतील भागीदारीसंदर्भात पुर्वी ठरलेल्या सूत्राप्रमाणेच चर्चा झाली पाहिजे असं त्यांनी पत्रकारांशी बोलतावा सांगितलं सत्ता स्थापनेसाठी प्ररेसं बद्धमत आहे त्यांनीच सत्ता स्थापनेचा दावा करावा आणि शिवसेनाही याचं समर्थन करते असं राऊत यावेळी म्हणाले

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाआघाडीचं सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं व्यक्त केला राज्यात महायुतीला मतदारांचा कौल प्राप्त असून लवकरच सरकार स्थापन होईल असंठी त्यांनी यावेळी सांगितलं भारतीय अर्थिव्यवस्था आजठी मजबूत स्थितीत असून अर्थव्यवस्था अधिक सुदृढ करण्यासाठी सरकारचे प्रवत्ज असल्याचं पंतप्रधान वरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशाचा विकास हा नक्या विचारांनी तसंच नक्या दृष्टिकोणाच्या माध्यमातून अधिक गतीनं होत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले पंतप्रधानांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशातील धरमशाला झ्यं आयोजित जागतिक ग्रंतवणूकदारांच्या दोव दिवसीय परिषदेचं उद्घाटव झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधानांनी एका प्रदर्शनालाही भेट दिली

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जवराम वकूर आणि राज्यपाल बंडारू दत्तात्रय यावेळी उपस्थित होते देशांतर्गत आपत्कालीव सेवा आणि औषधोपचार प्राधाब्यावी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात चावा असं प्रतिपादन उपयष्ट्रपती व्येंकच्या नायद्व यांनी केलं आहे ते आज दिल्लीत दहाव्या आशियाई आपत्कालीन सेवा आणि औषधोपचार परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते वायदू प्रुढं म्हणाले की सामाब्य नागरिकांना आपत्काळी करावयाच्या उपचारपद्धती प्रथमोचार याबाबत प्रशिक्षण देणारे कार्यक्रम विकसित करुव राबवावे लागतील तसंच पदवी अभ्यासक्रमात या उपचारपद्धतीचा अभ्यासक्रमात देखिल समावेश करावा असंही नायडू यांनी सांगितलं राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं ब्रुकसान झालं असून नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवासुद्धा याचा मोव फटका बसला आहे

नागपूर जिल्ह्यात झालेल्या शेतमालाच्या बुकसानीबाबत सांगताना पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की साऊंड बाईट परतीच्या पावसानं नागपूर जिल्ह्यामध्ये भात सोयाबीन कापूस मिर्ची संत्रा इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात व्रकसान झालं आहे

पीक विमा योजना आणि पंतप्रधान किसाव योजना यांच्या माध्यमातूव ब्रुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केल्या जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांभितलं जिल्ह्यातील तोतलाडोह आणि नवेगांव छैरी या जलाशयात मुबलक पाणीसाठा असून रब्नी पिकांसाठी पाण्याची कमतरता राहणार बसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं उस्मानाबाद इथं जाबेवारी महिल्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलवाव्या बोधविव्हायं अनावरण आज उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी डॉ दीपा मुद्योळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष वितीन तावडे तसंच कार्यवाहक रविंद्र केसरकर उपस्थित होते यावेळी बोलतावा उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ दीपा म्रुघोळ म्रुंडे म्हणाल्या की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबद जिल्ह्यांची पर्यटव साहित्य संस्कृती ही वैशिष्ट्वे मरावी सारस्वतांसमोर मांडण्याची संघी असून यानिमित्तानं जिल्ह्याची ओळख असलेल्या संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांच्या कार्याची महती या बोधविव्हाच्या माध्यमातून संतसाहित्याचा वारसा पोहोचविण्यास मदत होणार असल्याचं त्या म्हणाल्या उस्मानाबाद चेवील विजय यादव यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हे बोघविव्ह साकारले आहे ग्रंबई दिल्ली कोलकाता यासारख्या महावगराप्रमाणेच चांगली वैद्यकीय महाविद्यालय देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये असली पाठिजे

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री प्रकाश आमटे आणि परिषदेचे संयोजक डॉ प्रशांत रहाटे उपस्थित होते

सोबतच त्याचे प्रत्यक्ष चित्रिकरण हे सुरेश भट येथील दालवामधे उपस्थित प्रतिविधी आणि प्रेक्षकांना दिसणार आहे शल्य चिकित्सकांना त्यांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी या परिषदे प्रकरणी आयोजित दीक्षांत समारंभात गौरविष्यात आलं बांधकाम होटेल यीट भट्ट्या अशा विविध ठिकाणी बाल कामगार आब्कूल आल्यास त्यांच्यावर काम करण्यासाठी ओढविलेली परिस्थिती तसंच घरातील परिस्थिती समजूव घेऊन दंडात्मक कारवाई न करता परिस्थिती ओळखून कारवाई करावी असे विवार अपर जिल्हाविकारी अशोक लवेर यांनी आज वर्घा इथं बाल कामगार प्रथेविरूद्ध जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी केले

चांदा ते बांदा योजना तसंच बांबू प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राव्दारे संचालित असलेल्या मूल येथील बांब् हॅण्डीक्राफ्ट एण्ड आर्ट यूनिट या सामुहिक उपयोगिता केंद्राला चंद्रप्रचे जिल्हाधिकारी डॉ

नागप्रातील सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून गोंदिया जिल्याच्या अतिदर्गम भागातील गावात दिवाळी मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं गोंदिया जिल्याच्या अतिसंवेदनशील आदिवासी बहल नक्षलग्रस्त देवरी तालुक्याच्या शसस्त्र पोलिस दूरक्षेत्र बोनडे अंतर्गत येणारा कडूझरी गाव हे अतिशय घनदाट जंगलात असून गावातील आदिवासी बांधव एकत्र आले असून लोकांच्या चेहऱ्यावर हे हास्य बऱ्याच दिवसा नंतर पाहायला मिळाले गावकऱ्याना प्रथमच दिवाळी निमित्त मिळालेली सेवा भावी संस्थांची साथ नागप्रातील माउली फाउंडेशन सनराईज स्कूल आणि मैत्री परिवार लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं गावातील नागिरकांना दिवाळी निमित्त फराळ आणि कपड्यांचे वितरण करण्यात आले भारत आणि बांग्लादेश यांच्या दरम्यान सुरू असलेल्या झटपट क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज ग्रजरातमधील राजकोट इवं सायंकाळी सात वाजता खेळला जाणार आहे पहिला सामवा बांग्लादेशच्या संघाबं जिंकल्यामुळं भारतासमोर आज सामना जिंकूल मालिकेवर वर्चस्व मिळवण्याचं उद्दिष्ट आहे तर भारतीय संघासमोर हा सामना जिंकून बरोबरी सायण्याचं आवाहन आहे

या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना नागपूर इथं रविवारी खेळला जाणार आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा विर्णय घेतला आहे